विधेयकाच्या बाजूनं नव्व्याण्णव तर विधेयकाच्या विरोधात चौऱ्याऐशी मतं पडली

त्यामुळे आता या विधेयकाला संसदेची मान्यता मिळाली आहे एकदमच तीन वेळा तलाक म्हणून पत्नीला घटस्फोट देण्याची पद्धत थांबवण्यासाठी हे विधेयक असून असं करणा या पतीला तीन वर्ष कारावासाची तरतूद या विधेयकात आहे हे विधेयक छाननीसाठी प्रवर समितीकडे पाठवावं असा प्रस्ताव विरोधी पक्षांनी मांडला होता मात्र तो फेटाळला गेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस द्रमुक तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं तर संयुक्त जनता दल अण्णा द्रमुक तेलगू देसम आणि बसपा या पक्षांनी मतदानात भाग न घेता सभात्याग केला विधेयक मुस्लिमांमधल्या कौटूंबिक रचनेला लक्ष्य करणारं असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या विधेयकावर चर्चा करताना केला पीडित महिलांच्या संरक्षणाबाबत तसंच त्यांच्या पोटगीबाबत कसलीही तरतूद नाही असं ते म्हणाले हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे संपूर्ण देशासाठी हा समाधानाचा क्षण असून स्त्री पुरुष समान न्यायाच्या बाबतीत हा मैलाचा दगड ठरला आहे असं कोविंद यांनी ट्विटरवर म्हटलं आहे तर मुस्लिम महिलांच्या बाबतीतली ऐतिहासिक चुक दुरुस्त केली असून प्राचीन आणि मध्ययुगीन पद्धत तिहासजमा केली असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे उत्तर कश्मीरमधे बांदिपोरा जिल्ह्यात गुरेझ भागातल्या नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्करानं उधळून लावला आहे यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले काल रात्री उशिरा नौशेरा नार िं झालेल्या चकमकीत दोन सशस्त्र दहशतवादी ठार झाले नंतर आणखी एक दहशतवादी मारला गेला घुसखोरीविरोधी मोहीम अजून सुरुच असल्याचं संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितलं नागरिकांच्या आरोग्याला घातक असणा या कित्येक रोगांचं उच्चाटन आणि निर्मूलन करण्यात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे या केंद्राच्या वार्षिक समारभात ते काल नवी दिल्ली क्षेंद्रसरकारचं समारख्या आजारांचं उच्चाटन करण्याचं केंद्रसरकारचं उद्दिष्ट असून राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र त्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राष्ट्रपती रामनाथ कोविंद काल गांबियाला पोचले राष्ट्रपतींच्या तीन राष्ट्रांच्या दौ यातील हे दुसरं राष्ट्र आहे गांबियाचे अध्यक्ष अदामा बारो यांनी कोविंद यांचं लष्कराच्या मानवंदनेसह पारंपारिक कोला नट्स हे पेय देवून त्यांचं स्वागत केलं रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून झेंडे फडकावत कोविंद यांचं स्वागत केलं गांबियाला भेट देणारे रामनाथ कोविंद हे पहिलेच राष्ट्रपती आहेत आज भारतीय शिष्टमंडळासह दोन्ही प्रमुखांमधे विविध विषयांवर चर्चा होणार आहे गांबियाला संसदेत कोविंद विशेष संबोधन होणार आहे रेल्वे प्रशासन रेल्वे कर्मचा यांसाठी मोठ्या प्रमाणावर सक्तीची निवृत्ती जाहीर करणार असल्याचं वृत्त पूर्णपणे निराधार आहे असा निर्वाळा रेल्वे मंत्रालयानं दिला आहे रेल्वे कर्मचा यांच्या कामगिरीचा नियमित आढावा घ्यायचे निर्देश रेल्वेच्या विविध विभागांना दिले आहेत कामाची गुणवत्ता आणि सुधारणा यासाठी अशाप्रकारचा आढावा यापूर्वीही घेतला गेला आहे त्याचा सक्तीच्या निवृत्तीशी संबंध जोडू नये असं मंत्रालयाच्या प्रसिद्वीपत्रकात म्हटलं आहे

आरक्षण हे समानतेच्या सकंल्पनेला अपवाद म्हणून मानलं जाऊ शकतं मात्र सर्वांना समान संधी मिळावी हे त्यामागचं उद्दिष्ट असतं असं न्यायमूर्ती एस ए बोबड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सांगितलं

केंद्रसरकारच्या या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं याआधी नकार दिला असला तरी या कायद्याच्या वैधतेचं परीक्षण करायला मान्यता दिली असून केंद्रसरकारला त्यासंदर्भात नोटीस बजावली आहे महाराष्ट्रात धरण क्षेत्रांमधे पडत असलेल्या जोरदार पावसामुळे उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच धरणामधल पाणी सोडल जात आहे मुठा आणि गोदावरी या नद्यांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्यानं नदीकाठावरच्या गावांना धोक्याचा आरा दिला आहे ठाणे जिल्ह्यात भातसा धरणाचे दरवाजे उघडले असल्यानं नदीकाठच्या रहिवाशांना सावधगिरीचा धाारा दिला आहे मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणा या शहापूर धरणातही पाणी वाढल्यानं शहापूर आणि मुरबाड तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा शााा दिला आहे कॅफे कॉफी डे चे कालपासून बेपत्ता असलेले संस्थापक व्हि जी सिद्वार्थ यांचा मृतदेह आज मंगळुरु धिं नेत्रावती नदीत सापडला कालपासून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू होता सिद्धार्थ हे ज्येष्ठ भाजपा नेते आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई होते बेपत्ता होण्याआधी सिद्धार्थ यांनी लिहिलेल्या पत्रात करविषयक अडचणींचा उल्लेख केला होता मात्र त्यांच्या वार्षिक अहवालावर असलेल्या सहीची या पत्रावरची सही जुळत नसल्यानं त्याबाबत खातरजाम करुन घेणं आवश्यक असल्याचं आयकर विभागानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे अर्थव्यवस्थेत तरलता अर्थात रोखता वाढावी या उद्देशानं कॉपॉरेट क्षेत्र आणि रोखतेची समस्या असलेल्या बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठीच्या अटी आणि नियम भारतीय रिझर्व्ह बँकेनं शिथिल केले आहेत याअंतर्गत कर्ज घेणा या संस्था भांडवली खर्चासाठी बाह्य वाणिज्यिक कर्ज धेऊ शकतात कारखानदारी किंवा बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणा या आणि विशेष कर्ज खातं किंवा अनुत्पादक संपत्ती असलेल्या कंपन्या या योजनेसाठी पात्र ठरु शकतील

बंदी असलेल्या काही पदार्थांचं पृथ्वीनं सेवन केलं होतं खोकला जाण्यासाठी वापरल्या जाणा या काही औषधांमधे हे द्रव्य आढळतं

खोकला जाण्यासाठी आपण औषध घेतलं होतं अनवधनानं आपल्याकडून ही चूक झाल्याचं पृथ्वीचं म्हणणं आहे बीसीसीआय पृथ्वीच्या उत्तरानं समाधानी आहे पण नियमानुसार त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे

क्रिकेटमधल्या जागतिक टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला उद्या पासून सुरुवात होत आहे

प्रत्येक संघ तीन सामने स्वदेशात आणि तीन सामने परदेशात खेळणार आहे प्रत्येक संघ एकमेकांच्या सहमतींनी निवडलेल्या अन्य सहा संघाबरोबर आपले सामने खेळणार आहे त्यामुळे भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार नाही भारताचे सामने वेस्ट डिज दक्षिण आफ्रीका बाग्लादेश न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आणि ग्लंडबरोबर होणार आहेत जम्मू कश्मीरमधली वार्षिक अमरनाथ यात्रा सुरळीतपणे आणि शांततामय रीतीनं सुरु असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता कडक सुरक्षाव्यवस्था तैनात आहे